आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत मात्र सरकारने सीमा शुल्कात जरी वाढ केली असली तरी सध्याच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीच्या दरात कोणतीही वाढ होणार नाही आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या घटलेल्या किमतीत ही दरवाढ विलिन करण्यात आल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

गरज असल्यास महापालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकारी द्कानांच्या वेळा बदलण्यासाठी निर्णय घेतील इतर अधिकाऱ्यांनी द्कानांच्या वेळा बदलण्याचे आदेश देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं काल जारी केले प्रतिबंधित क्षेत्रात फक्त संबंधित महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी आवश्यकतेनुसार अटी लागू करु शकतील पण इतर कोणत्याही विभागानं किंवा अधिकाऱ्यानं दुकानांवर स्वतंत्र अटी किंवा निर्बंध लादू नयेत असं सरकारनं सांगितलं आहे नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंचा आणि अन्य वस्तुंचा नियमित प्रवठा व्हावा यासाठी विविध झोनमध्ये दकानं उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे पण काही ठिकाणी स्थानिक अधिकारी द्कानं उघडी ठेवण्याचे दिवस अथवा वेळा नियंत्रित करण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं आहे त्यामुळे ग्राहकांचा गोंधळ होऊन दुकानं उघडल्यानंतर गर्दी होत असल्याचं दिसत आहे त्यामुळे राज्य शासनानं काल यासंदर्भात स्पष्टीकरण जारी केलं

त्यानुसार मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र मालेगाव महानगरपालिका पुणे तसंच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातल्या शासकीय कार्यालयातली उपस्थिती पाच टक्क्यांपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

सर्व राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी तसंच शासकीय कार्यालयात बाह्ययंत्रणेद्वारा नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या स्मार्टफोनवर आरोग्य सेतू एप डाऊनलोड करुन त्याअन्षंगानं केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनान्सार कार्यवाही करणं आवश्यक आहे

हर्षवर्धन यांनी म्हटल आहे ते पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते

स्रक्षित सामाजिक अंतर वारंवार हात ध्ण्याची सवय स्वच्छतेचं पालन तसंच श्वसनाशी संबधित विकारांची काळजी घेतल्यास आपण या विषाणूशी लढा देऊ शकतो आणि त्याचा प्रादर्भाव संपल्यानंतर साधारण निरोगी जीवन जगू शकतो असंही हर्षवर्धन यांनी सांगितलं

नवी दिल्लीत काल झालेल्या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी याबाबत माहिती देताना सार्वजनिक ठिकाणी थुंकणं बेकायदेशीर ठरणार असून याप्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याचं सांगितलं मास्क वापरणं सर्वांना बंधनकारक असून कामाच्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करणं आवश्यक असल्याचं तसंच जेवणाची सुटी सर्वांंसाठी वेगवेगळी असणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं

दरम्यान औरंगाबाद इथं काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला

औरंगाबाद शहरात आता या आजारामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या अकरा झाली आहे

विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेचे प्रम्ख डॉ विजय चिंचोलकर यांनी ही माहिती दिली

त्यापैकी वीस लोकांना बाधा झाल्याचं आढळून आलं होतं त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असता तिथे अकराच लोक सापडले शोध घेतल्यानंतर इतर पाच रुग्ण सापडले मात्र चार रुग्णांचा अजूनही शोध लागलेला नाही असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या ऑर्डरच्या आधारावर रुग्णांना घरपोच औषधं वितरित केली जात आहेत

मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ही घोषणा केली भारतीय तंत्रज्ञान संस्था आयआयटीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी जे ई ई अॅडव्हान्स ही परीक्षा ऑगस्टमध्ये घेण्यात येणार असून त्याच्या तारखा लवकरच जाहीर होतील असंही त्यांनी सांगितलं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी परीक्षांसंदर्भातही लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचं ते म्हणाले

तर विषम तारखेला फक्त रेशन दुकानं सात ते एक या वेळेत सुरु राहणार आहेत जुना मोंढ्यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे

कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी प्रशासन राबवत असलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी करावी तसंच संशयितांच्या लाळेचे नमुने घेण्यासाठी येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं ते म्हणाले

आपल्याला आपली कॉलनी पंधरा दिवसानंतर कोरोनामुक्त डीकलेअर करायची आहे

इथं स्वॅब तपासण्याची व्यवस्था केली आहे

दारूची दकानं उघड्र नयेत असं आवाहन फिरत्या वाहनावरून प्रशासनातर्फे करण्यात आलं होतं मात्र तीन द्कानं उघडल्यानं या दुकानांसमोर मोठी गर्दी झाली होती जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून राहरीचे तहसीलदार एफ

शेख यांनी या तीन दुकानांना टाळे लावले असून दुकान चालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत

यापूर्वी ही दुकानं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र दारू विक्री दरम्यान एकमेकांमधल्या सुरक्षित अंतराचं पालन होत नसल्याचं आढळून आल्यानं पुढील आदेशापर्यंत ही दुकानं बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत परभणी जिल्ह्यातही दारुची द्कानं बंदच ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी घेतला आहे परभणी जिल्ह्याबाहेर जाऊ इच्छिणाऱ्या कामगार पर्यटक भाविक विद्यार्थी तसंच इतरांची आरोग्य तपासणी करणं बंधनकारक असून जिल्ह्यात निश्चित केलेल्या आरोग्य तपासणी केंद्रावर जाऊन ती करावी असं आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केलं आहे जिल्ह्यातले सर्व खाजगी नोंदणीक़त डॉक्टर दवाखाने यांचे प्रमाणपत्रही ई पास प्रक्रियेसाठी वैध असेल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे

त्यामुळे त्यांना संस्थात्मक विलगीकरणातून घरी पाठवण्यात आल आहे

बँकेचे अध्यक्ष अनिल नखाते यांनी हा धनादेश काल जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे सुपुर्द केला सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रत्येकी एक लाख रुपयाचा धनादेश काल जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आला जिंतूर तालुक्यात येलदरीचे मनोहर वाकळे यांनी रूस्त्मराव वाकळे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातल्या पाच हजार गरजू नागरिकांना अन्नधान्याच्या किटचं वाटप काल केलं

देशमुख यांच्या या उपक्रमांमुळे या सर्वांचा किमान एकवेळा जेवणाचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे

विप्रो कंपनीच्या सहकार्यानं हे रुग्णालय सुरू होत असून यासाठीचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे हिंजेवाडी इथं माहिती तंत्रज्ञान संकुलात हे रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात बोलतांना विप्रो कंपनीच्या या योगदानामुळे वैद्यकीय पायाभूत सुविधा आणखी मजबूत होतील आणि साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांना याचा लाभ होईल या शब्दात कपनीचा गौरव केला

या उपकरणाद्वारे हात ध्ण्याकरता आणि पाणी घेण्यासाठी पायाचा वापर केला जातो त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका टाळण्यास मदत होत असल्याचं गणोरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ सतीश साबळे यांनी सांगितलं गणोरीच्या आरोग्य केंद्राला हे उपकरण मोफत देण्यात आल आहे

या यंत्रमानवांच्या मदतीनं रुग्णांना जेवण देणं औषधं देणं शक्य होणार असून रुग्णाच्या संपर्कात न जाता त्यांच्याशी संवादही साधता येणार आहे

या दोन्ही यंत्र मानवात कॅमेरा आणि रेकॉर्डर असल्यान विलगीकरण कक्षाबाहेरूनही दूरदृष्य प्रणालीने रुग्णांशी संवाद साधणं सहज शक्य होणार आहे

प्रशासनाच्या या मेहनतीला साथ देण्यासाठी घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी केलं आहे ते म्हणाले आमच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना आम्ही आव्हान केलं आहे की आपण दकानात सुरक्षित अंतर ठेवावं शिस्त ठेवावी अर्ध्या स्टाफवरच काम करावं जेणे करून आजपर्यंत लातूर शहर कोरोनामुक्त आहे ते कायम राहावं

त्यामूळे आम्ही सर्व व्यापऱ्यांना ही विनंती केलेली आहे

या आगीत लाखो रुपयाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे

या चर्चासत्रात नांदेड कापूस संशोधन केंद्राचे तज्ज्ञ डॉ

बेग आणि बदनापूर इथल्या कृषी संशोधन केंद्राचे डॉ

पाटील यांनी शेतकऱ्यांना कापूस आणि तूर लागवडी तंत्रज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा कृषी विज्ञान केंद्राच्या या युट्यूब चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे

महाराष्ट्रात मराठा समाजाच्या मागण्यांसाठी झालेल्या प्रत्येक आंदोलनात चळवळीत त्यांचं सक्रीय सहभाग होता

भाजपचे शहर चिटणीस राज्य परिषद सदस्य जिल्हा सहकार आघाडी प्रमुख अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत

सावळे यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना पोलास हे कार्यालयात गैरहजर राहिले तसंच या काळात दिलेल्या जबाबदाऱ्या पार न पाडल्याबद्दल त्यांच्याविरूद्ध ही कारवाई करण्यात आली आहे यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती

बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी करावी अशी मागणीही आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे

यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातच्या गृह विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ आशा आर्य यांनी मार्गदर्शन केलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्राच्या वतीनं ऑनलाईन व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे

यामध्ये डॉ विश्वाधार देशमुख डॉ

रणधीर शिंदे हे या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत

प्रमोद येवले हे राजर्षी शाहूंचे कार्य कर्तृत्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत